घोषित तीन जागी भाजपा विजयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री तसंच सोनिया गांधी अखिलेश यादव आदी अनेक नेते आघाडीवर राहुल गांधी वायनाडमधे विजयी

अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे ह्या माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज पराभवाच्या छायेत

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री स्मृती िंगणी राजनाथ सिंह नितीन गडकरी तसंच संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी आपापल्या मतदारसंघात आघाडीवर आहत भाजपा अध्यक्ष अमित शहा गांधी नगर मतदारसंघात आघाडीवर आहेत

क्रिकेटपट्ट गौतम गंभीर भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी आणि केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांचा त्यात समावेश आहे गोव्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक उत्तर गोवा मतदार संघात तर दक्षिण गोवा मतदार संघात काँप्रेसचे फ्रान्सिस्को सार्डीन्हा आघाडीवर आहेत

छत्तीसगडमधे भाजपाचे विजय बाधेल आणि काँप्रेसचे ज्योत्सना महंत आपापल्या मतदारसंघात आघाडीवर आहेत लोकसभा निवडणूकांची मतमोजणी देशभरात सुरु आहे बह्तेक ठिकाणी चार ते पाच फे यातली मतदानाची मोजणी होऊन कल हाती आले आहेत चार मतदारसंघातून अंतिम निर्णय आले आहेत

एस

राष्ट्रवादी उमेदवारांनी तीन मतदार संघात आघाडी मिळवली आहे तर एम आय एमनं एका ठिकाणी आघाडी मिळाली आहे मुंबई उत्तर मुंबई वायव्य ईशान्य मुंबई पुणे अहमदनगर अकोला बीड दींडोरी जळगाव जालना लातूर धुळे आणि रावेर या मतदारसंघात भाजपाने एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळवले आहे राष्ट्रवादीचे बारामती शिरुर मतदार संघात एक लाखाह्न अधिक मताधिक्य मिळवले आहेत कल्याण कोल्हापूर रत्नागिरी शिर्डी ठाणे या मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार एक लाखाहून आधिक मतांनी आघाडीवर आहेत भाजपं शिवसेना युतीने मुंबई कोकण आणि ठाणे जिल्ह्याचा गड राखला आहे

औरंगाबादमधे विद्यमान खासदार शिवसेनेचे चंद्रकात खैरे तिस या स्थानावर गेले आहेत

विर महत्वाच्या लढतींमधे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे तसंच अकोला आणि सोलापूर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अछिहोकेट प्रकाश आंबेडकर नाशिकमधे राष्ट्रवादीचे समीर भुजबळ पिछाडीवर आहेत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष शिवसेना यांनी जोरदार आघाडी घेतली असून काँप्रेसला आपले बालेकिल्ले राखण्यात अपयश येण्याची शक्यता आहे

भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि डॉ सुभाष भामरे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मतांची आघाडी घेतली आहे

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोकराव चव्हाण नांदेड मतदार संघात पिछाडीवर आहेत

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपाअध्यक्ष अमित शहा यांचं अभिनंदन केलं आहे देशातला मध्यम वर्गीय गरीब मोदिंना निवडून देण्यात डेछ्क आहे देशातला विकास हा भाजपच करणार आम्ही बह्तेक जागांवर आघाडीवर आहोत जनतेनं दिलेला हा अभूतपूर्व कौल आहे मोदींच्या बाजूनं जनतेनं मोठा विक्वास दाखवला आहे गेल्या पाच वर्षात आम्ही देशाच्या विकासाच्या दृष्टीनंच काम केलेलं आहे

भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळेल असं लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे कल दर्शवत असल्यानं गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला

विशेषतः बँकींग क्षेत्रातले समभाग तेजीत आहेत